नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे

त्यातच शेतीपंपाना आणि घरगुती ग्राहकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्याने महावितरण ला प्रचंड आर्थिक तूट सहन करावी लागत असल्याचं डॉ राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे वडेट्टीवार कोरोना टाळेबंदीमुळं राज्याच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी आरोग्य आणि मदत पुनर्वसन विभागासाठीचा निधी कमी केला जाणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्टीवार यांनी काल पूण्यात पत्रकार परिषदेत दिलं आरोग्यासह काही विभाग वगळता अन्य सर्व खात्यावरील आर्थिक तरतूद कमी करावी लागणार असल्याचंही ते म्हणाले अपुऱ्या महसुलामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली

विजय वडेट्टीवार यांनी काल सांगली मध्येही आढावा बैठक घेतली पूरस्थिती आणि कोरोनाच्या आपत्ती निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली सांगली पर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी पावसाळ्यात पाण्याचं योग्य नियोजन केलं तर महाप्र टाळता येईल असा विश्वास जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केला आहे ते काल सांगली इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते त्या दोघांनीही निवृत्तीपूर्वी सीमाभागात या नद्यांच्या पाणी नियोजनाचं काम केलं आहे

असं विजय दिवाण म्हणाले

शिवाय कोयना धरणात वीज निर्मितीसाठी पाणी राखून ठेवल्यास नदीकाठच्या गावांना प्रस्थितीला तोंड द्यावे लागते हे टाळण्यासाठी सरकारने वीज बाहेरून विकत घ्यावी अशी सूचना या अभियंत्यांनी केली

बीयाणांमध्ये शेतक यांची फसवणूक करणा या खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारने आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे पथदिवे पुणे मुंबई द्रतगती महामार्गावरील घाट विभागात अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळं अपघातांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आता या विभागातच पथदिवे लावले जाणार आहेत महामार्ग पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे संयुक्तरित्या हा उपक्रम राबवला जाणार आहे

अशा तक्रारी आल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत अशी कुठलीही योजना अस्तित्वात नाही नागरिकांनी अफवांना बळी पड्र नये त्याचप्रमाणे कुठेही असा प्रकार निदर्शनास आल्यावर तत्काळ त्याची माहिती पोलीसांना तसेच प्रशासनाला द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे पुरस्कार राज्य शासनातर्फे देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव प्रस्कार ज्येष्ठ साहित्यिक नाटककार दिवंगत रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे

फ्लेमिंगो सारस पक्ष्यांचा जिल्हा अशी नव्यानं ओळख झालेल्या गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातल्या सोंदड तलावावर बुधवारी पहिल्यांदाच मनमोहक रोहित पक्ष्यांचं दर्शन झालं त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उप संचालिका पूनम पाटे यांना सर्वात आधी हे पक्षी दिसले या दुर्मिळ घटनेबाबत अधिक माहिती देताना पूनम पाटे म्हणाल्या

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून खरं तर गेल्या काही महिन्यांपासूनच ही नवी पद्धती अमलात येणार होती पण त्यातील काही त्रुटी दूर केल्यानंतर आता कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत या प्रक्रियेला अधिक गती मिळाली असून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी त्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी करण्याची तयारी दर्शवली आहे या प्रक्रियेच्या सुधारित सॉफ्टवेअरला शासनाच्या अधिसूचित सायबर सिक्युरिटी संस्थेकडून मान्यता मिळताच येत्या जुलै अखेर पर्यंत ही प्रक्रिया प्रत्यक्षात येणार आहे या नोंदणीसाठी बांधकाम प्रकल्पाचा मान्यताप्राप्त नकाशा जोडणं अनिवार्य करण्यात आलं आहे

बारावी यूवकभारती मराठी भाषा अभ्यास ममंडळाचे सदस्य डॉ जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लेखक कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत लेखिका अनुराधा प्रभूदेसाई बोलत होत्या

सेल्फी काढण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे

विहिरीत मृत्यू गोंदिया जिल्ह्यातल्या पानगाव इथं काल विहिरीत उतरलेल्या चौघांचा दृषित वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला विहिरीतील पाण्याच्या पंपामध्ये पाणी भरण्यासाठी एक तरुण उतरला होता त्याचा आणि त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या इतर तिघांचा देखील गुदमरून मृत्यू झाला

निधन ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं काल रात्री ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते लीलाधर कांबळी यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला हिमालयाची सावली कस्तुरी मृग प्रेमा तुझा रंग कसा आमच्या या घरात शॉर्टकट दुभंग लेकुरे उदंड या नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहुर या दोन तालूक्यातही काल जोरदार पाऊस झाला

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार